कृषी स्रधारणा धोत्रे क्रषी कायद्यामध्ये बदल करून स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच शेतकऱ्यांच्या हिताचा त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारा ऐतिहासिक निर्णय घेऊन केंद्र सरकारनं शेतमालाला द्प्पट भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाउल उचललं आहे असं प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलं आहे कृषी विधेयका संदर्भात माहिती देण्यासाठी काल अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

ते काल सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

दानवे यांनी काल निलंगा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली गडकरी वर्ध्याच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेनं तंत्रज्ञान विकसित करुन वर्धा जिल्ह्यातील किमान दहा हजार लोकांना काम देऊ शकेल असा प्रकल्प तयार करावा असं आवाहन केंद्रीय सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नीतीन गडकरी यांनी काल केलं एमगिरी या संस्थेनं विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास कार्यशाळेत गडकरी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केलं वर्ध्यातील खादी गोरस पाक यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि ब्रँडिंग करुन निर्यात केली तर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

या सुचनांनुसार शाळांची साफसफाई सुरक्षित अंतर पाळणं मास्क वापरणं या बाबी कटाक्षानं पाळण्याबरोबरच विद्यार्थ्याना टाळेबंदीच्या काळातल्या घरगुती शिक्षणाच्या वातावरणातून बाहेर काढून त्यांचं औपचारीक शिक्षण सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे या मार्गदर्शक सुचनांच्या आधारावर राज्य सरकारनं आपापल्या मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात तसंचं शाळांनीही त्यानुसार स्वतंत्र कार्यपद्धती तयार करावी असंही केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगण्यात आलं आहे राज्य कोविड राज्यात गेल्या काही दिवसांपासून बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या नवीन बाधीतांपेक्षा जास्त नोंदवली जात आहे

या काळात दर्शनासाठी तुळजाप्रला येण्याचं भाविकांनी टाळावं असं आवाहन तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी केल आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधी कडून

या काळात देवीच्या मंदिरात ठराविक संख्येत नित्य सेवेकरी पुजारी महंत यांची दररोज अॅंटिजेन चाचणी घेऊन त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे मंदिरातून भवानी ज्योत नेण्यासाठी किंवा देवी दर्शनासाठी भाविकांनी तुळजाप्रला येण टाळावं सर्व पुजाविधी तसेच सर्व धार्मिक कार्यक्रमांचं प्रसारण तुळजाभवानी मंदिर समितीच्या वेबसाइटवरून केल जाणार असून भाविकांनी घरी राहूनच देवीचे दर्शन घ्यावं असं आवाहन मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे अध्यक्ष आणि उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केल आहे

मुंबई विभागात चिराग फेलोर पहिला आर महेंदर राज दुसरा वेदांग आसगावकर तिसरा तर स्वयं चूबे चौथ्या आणि हर्ष शाह पाचव्या स्थानावर आहे याशिवाय नियती मेहता ही विद्यार्थीनी मुंबई विभागात मुलींमध्ये पहिली आली जीवनरक्षा नांदेड जिल्ह्याच्या नायगांव तालुक्यातील मांजरम इथला विद्यार्थी शिवराज भंडरवाड याला केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात येणारा जीवनरक्षा प्रस्कार जाहीर झाला आहे

मानपत्र सन्मान चिन्ह एक लाख रूपयांचा धनादेश असं या प्रस्काराचं स्वरूप आहे काल नांदेड इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार देण्यात आला

वन्यजीव सप्ताह मुंबईत बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काल वन्यजीव सप्ताहानिमित्त उद्यानातील पाडे वसाहती आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं वन्य जीव मानव संघर्ष आणि वन्यप्राणी बचाव कार्यक्रमाला रत्नागिरी सिंधुदूर्ग वनविभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील क्षेत्रिय अधिकारी वनरक्षक वनपाल आणि वनक्षेत्रपाल उपस्थित होते माजी क्रिकेटपट्र संदीप पाटील यांच्या हस्ते पुणे विभागातील वन्यजीव संपदा या चित्रफितीचं यावेळी उद्घाटन करण्यात आलं टाळेबंदी शिथील होत असली तरी हे राष्ट्रीय उद्यान अजून पर्यटकांसाठी खूलं करण्यात आलेलं नाही

पण ही सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे लोकलमधून प्रवास करण्यासाठी क्यू आर कोड ची आवश्यकता असणार आहे अत्यावश्यक सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांकडे क्यू आर कोड असेल त्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे तसंच लोकलच्या फेऱ्या मर्यादित असणार आहेत

प्रणे मुंबई रेल्वेसेवा कधी स्रु होईल हे अजून निश्चित झालेलं नसल्याचं रेल्वे विभागातील सूत्रांनी सांगितलं

त्यानंतर आवश्यक त्या मार्गावर चार्जिंग केंद्र उभारण्याची कामे हाती घेण्यात येणार होती पण कोरोना प्रार्द्भावामुळं ही कामे पूर्णत्वास जाऊ शकलेली नाहीत चार्जिंग केंद्रांची अर्धवट अवस्थेत असणारी कामे या महिन्यात पुन्हा सुरु केली जाणार आहेत सर्वसाधारणपणे डिसेम्बरपर्यंत ही कामे पूर्ण होतील असा विश्वास महामंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून विनायक सोमणी

राज्य शासनाने सुरु केलेल्या खरेदी केंद्रावरच शेतकऱ्यांनी आपला माल विकावा असं आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केलं चव्हाण नांदेड शहरातील कौठा परीसरात अद्यावत क्रिडा संक्ल उभारण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशोक चव्हाण यांनी काल नांदेड इथ केली

मुंबईत मंत्रालय परिसरातल्या महात्मा गांधी यांच्या प्तळ्याजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला एलजीबिटी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं समलैंगिक म्हणजेच एलजीबीटी समुदायासाठी पक्षांतर्गत स्वतंत्र विभाग सुरू केला असून अशा विभागाची स्थापना करणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा देशातला पहिलाच पक्ष असल्याचं म्हटलं आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काल या सेलची स्थापना झाली प्रिया पाटील यांची या विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे छुपी युती मुंबई महानगरपालिकेत कॉंग्रेस शिवसेना छुपी यु्ती झाल्यानं शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याचे भाजपचे मनसुंबे काल फोल ठरले समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला दिलेला शब्द कॉंग्रेसनं पाळला शिक्षण समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं शिवसेनेच्या संध्या दोशी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्या तर स्थायी समितीच्या निवडणूकीत शिवसेनेचे यशवंत जाधव दूसऱ्यांदा निवडून आले पालिकेच्या वैधानिक समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिलं आहे पक्षांतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि नऊ संचालकांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला बाजार समितीतील सत्ता टिकवण्यासाठी संचालकांनी हा पक्ष बदल केल्याचं बोललं जातं

मात्र निवडणुका पुढे गेल्यामुळे विद्यमान संचालकांना सहा महिन्यांची मूदतवाढ मिळाली आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार